आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोट्टा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज संध्याकाळी काऊंटडाऊन सुरू होण्याची शक्यता आहे या अभियानाच्या यशस्वीतेनंतर चंद्राच्या प्रष्ठभूमीवर पाऊल ठेवणारा भारत हा चौथा देश ठरेल

धरमशाला जवळच्या भागसू नाग मंदिराच्या धबधब्याजवळ पर्यटक पायी चालत असतांना ही घटना घडली असं पोलिसांनी सांगितलं आहे जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालायात दाखल करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या मालिकेचा या सत्रातील हा दुसरा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निःशूल्क क्रमांकावर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे

काल सकाळपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे

चारूदत्त मायी यांनी केलं आहे

टी ची या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते जीएम अर्थात जन्क बदल तंत्रज्ञान शेतीसाठी फायदेशीर असून आंतरराष्ट्रीय स्तरावर यामध्ये खूप संशोधन होत असल्याचं त्यांनी सांगितलं एचटीबीटी तंत्रज्ञानाच्या कापसाला चाचणी पध्दतीनं लागवडी करिता शासनानं मान्यता देण्याची मागणीही डॉ मायी यांनी यावेळी केली

यावेळी सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉक्टर रंजन गर्गे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या तीन दिवसांच्या चांद्र महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्याचं विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितलं

नांदापूरकर सभाग्रहात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात सु

वराडे डॉक्टर दत्ता घोलप प्रेमानंद गज्वी किरण गुरव सुचिता खल्लाळ आणि अनिल कुलकर्णी यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येणार असल्याचं परिषदेनं कळवलं आहे